अहमदनगर जिल्ह्यातल्या शिवसैनिक हत्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाकडून आरोपपत्र दाखल नागप्रात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज विधीमंडळ परिसरात मुसळधार पाऊस होऊन पाणी साचल्यामुळे कामकाज होऊ शकलं नाही त्यापूर्वी विधानपरिषदेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी निवेदन करताना कथित सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत या संबंधित सगळ्या व्यवहारांना स्थगिती देण्याची घोषणा केली नागपुरात आज झालेल्या पावसामुळे विधान भवनातला वीजपुरवठा खंडीत झाला होता मात्र योग्य ती खबरदारी घेऊन सोमवारपासून सुरळीत कामकाज सुरू होईल असं सांगून मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केलं

विधिमंडळाच्या श्तिहासात अधिवेशन काळात वीज जाऊन कामकाज बंद पडण्याची ही पहिलीच वेळ आहे असं सांगत सरकारचा कारभार नियोजनशून्य असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली नागपूरला अधिवेशन घेण्याच्या निरर्थक बालहट्टामुळे ही वेळ आल्याचं ते म्हणाले विधानभवनातल्या विद्यूत नियंत्रण कक्षात पाणी शिरल्यानं उद्भवलेल्या परिस्थिती प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला नोटीस जारी करण्यात आली आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती नागपूरात दिली नागपूरात कालपासून मुसळधार पाऊस झाल्यानं पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली पाणी वाहन नेणा या वाहिन्या तुंबल्यानं विद्यूत कक्षात पाणी शिरलं त्यामुळे विद्युत पुरवठा बंद झाला परिणामतः विधीमंडळाचं कामकाज वेळेवर सुरू झालं नाही या प्रकरणाच्या चौकशीसाठी पीडब्ल्यूडीच्या उपअभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे

साक्री तालुका कोर्टात यासंदर्भातली सुनावणी झाली या हत्याकांडात सहभागी असणा या आरोपींना कडक शासन झालं पाहिजे या मागणीसाठी नाथजोगी रावळ नाथ गोसावी या समाजाच्या संघटनांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शनं केली या दुर्घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी या संघटनांनी केली आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या शेतक यांना त्यांचे चुकारे त्वरीत देण्यात यावेत हरभरा तूर खरेदीचे पैसे त्वरीत शेतक यांना मिळावेत शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये याकरता त्यांची ऑनलाईन नोंदणी व्हावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेनं केली आहे संघटनेच्या वतीनं आज मागण्याचं निवेदन जिल्हाधिक यांना देण्यात आलं पीकविम्याचे पैसे त्वरीत मिळावेत या मागणीसाठी आज परभणी जिल्ह्यात सर्व पक्षांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यामुळं जिल्ह्यात सर्वच ठिकाणी वाहतुक ठप्प होती रिलायन्स कंपनीनं अधिका यांनं हाताशी धरून शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप पीकविमा संघर्ष समितीनं केला आहे कुल जमाते तंजीम आणि मुस्लीम समुदायाच्या लोकांनीआज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जस्टीस फॉर संस्कृती जस्टीस फॉर दिव्या असे फलक घेऊन भारतीय मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात हा मुकमोर्चा काढण्यात आला

पैठण अल्या शांतीव्रम्ह संत एकनाथ महाराज यांची मानाची पालखी काल पैठणहून मार्गस्थ झाली असून आज हदगाव क्रिं या पालखीचा मुक्काम आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे रोस्टरचे सर्वाधिकार आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक जनहीतयाचिका दाखल करण्यात आली होती त्यावर सुनावणी घेताना सर्वात वरीष्ठ न्यायाधीश म्हणून सरन्यायाधीशांना प्रशासकीय बाबीसंदर्भात निर्णय घेण्याचे जे अधिकार असतात त्यात खटल्यांच्या वितरणाचाही समावेश असतो त्यामुळे विविध पिठांना खटल्यांचं वितरण करण्याचा त्यांना अधिकार आहे असं न्यायमूर्ती ए के सिक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण या दोन सदस्यांच्या पिठानं आपापल्या स्वतंत्र निर्णयांमध्ये सांगितलं कोणतीही यंत्रणा परिपूर्ण नसते असं सांगत न्याययंत्रणेचं काम अधिक चांगलं करण्यासाठी सुधारणेला बराच वाव आहे असं मतही न्यायालयानं व्यक्त केलं अहमदनगर जिल्ह्यातल्या केडगाव अं झालेल्या दोन शिवसैनिकांच्या हत्ये प्रकरणी सीआयडी अर्थात गुन्हा अन्वेषन विभागानं आज जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं अहमदनगर महानगरपालिका निवडणूक निकालाच्या दिवशी सेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि शिवसैनिक वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती लाच मागितल्याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पाटकर आणि लेखनिक विजय राठोड यांना आज लाचलूचपत प्रतिबंध विभागानं अटक केली

ही लाच घेताना आज विजय राठोड याला रंगेहाथ पकडल्यानंतर उभयतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अभिनेता रितेश देशमुखनं शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमवेत फोटो काढून शिवभक्तांच्या भावना दुखावल्यानं त्याच्यावर कारवाई करावी अशी तक्रार हृषिकेश जोशी यानं केली आहे अभिनेता हृषिकेश जोशी यानं महाड पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे या प्रकरणावर पोलिस काय कारवाई करतात याकडं सर्वांचं लक्ष आहे मुंबईत जुह् बीचवरुन काल संध्याकाळी वाहून गेलेल्या पाच तरूणांपैकी आज दोन तरूणांचे मृतदेह सापडले एका तरूणाचा अद्याप शोध सुरू आहे नौदल आणि तटरक्षक दलाचं प्रत्येकी एक हेलीकॉप्टर सकाळी आठ वाजल्यापासून या तरूणांचा शोध घेत आहे हे पाच तरूण काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला समुद्रात पोहायला गेले होते त्यातल्या एका तरुणाला वाचवण्यात काल यश आलं होतं तर एकाचा मृतदेह आढळला होता हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या वाघजाळी धिं मागच्या तीन दिवसापासून गॅस्ट्रोची साथ पसरली असून गावात या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसत आहेत गुरुवारी गॅस्ट्रोनं एक महिला दगावली असल्यानं परिसरात भितीचं वातावरण आहे

केंद्र सरकारनं पहिल्यांदा शेतीसाठी येणारा एकंदरीत खर्च कमी पकडला आणि नंतर किमान आधारभूत किंमत वाढवली असं शेतकरी नेते डॉ अजित नवले यांनी म्हटलं आहे

रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा जोर आज ओसरला खेड तालुक्यात कालच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरस्थितीत आज सुधारणा झाली जगबुडी नदीच्या पातळीत घट झाल्यानं मुंबई गोवा मार्गावरची वाहतूक आज पूर्ववत झाली आहे नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सक्रीय आहे कोकणात बहतेक ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ब याच ठिकाणी आज पाऊस झाला येत्या दोन दिवसात राज्यात बहतेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा ठाणे पालघर मुंबई कोल्हापूर बीड जालना परभणी लातूर नांदेड औरंगाबाद जळगाव या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे